राज्याच्या पर्याञे प्रसिद्धीसाठी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्याञे विभागाअंतर्गत प्रायोजकत्व देणारी योजनाही आज मंजूर झाली

आज पहा गुहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कोरेगाव भीमा इथं जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केलं यावेळी रिपब्लिकन बह्जन विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचि शीच नागसेन कांबळे उपस्थित होते वढू बुद्रुक इथं जाऊन संभाजी राजांच्या समाधीचंही त्यांनी दर्शन घेतलं भीमा कोरेगाव लद्दयाच्या विजय दिना निमित्त वाशिम जिल्ह्यातील महार रेजिमेंडिया माजी सैनिकांनी स्मृति स्तंभांच्या प्रतिकृतीला अभिवादन करून सलामी दिली

कादर खान यांचा जन्म काबूलमधे झाला होता

प क्रिथाकार म्हणून मुख्यतः मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासाठी त्यांनी अनेक चित्रप लिहिले त्यात धरम वीर गंगा जमुना सरस्वती कुली देशप्रेमी सुहाग परवरीश अमर अकबर अँथोनी ज्वालामुखी मुकद्दर का सिकंदर लावारिस शराबी इत्यादी चित्रपटीवा समावेश आहे नवीन वर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास नयनरम्य आतिषबाजी करून परस्परांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती वि व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी देशाला नवीन वर्षाच्या शूभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मराठवाडा लोकविकास मंच आणि सामाजिक न्याय विभागानं बीड इथं काल रात्री व्यसनमुक्तीचा संदेश देणार्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गोवर रुबेला लसीकरणाविषयी मुस्लीम समाजाला काही शंका वा ित्र असतील तर त्यांनी आरोग्य विभागाच्या सहकार्यानं या शंकांचं निरसन करून घ्यावं तसंच मूलांना ही लस देऊन गोवर रुबेला आजारापासून संरक्षित करावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कु बि कल्याणमंत्री डॉ दीपक सावंत यांनी केलं आहे गोवर रुबेला लसीकरणाबाबत मुस्लिम समाजात असलेले गैरसमज दूर करावेत यासाठी सावंत यांनी काल मालेगाव इथं मुस्लिम धर्मगुरू आणि मौलवी यांची भे घेतली त्यावेळी ते बोलत होते

सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल मुंबई अभ्निशमन दलानं क्रितीस आस्थापनांवर कारवाई केली आहे यामध्ये मुंबईतल्या मॉल्स उपहारगृह आणि मलि उलेकस चित्रप गृहांचा समावेश आहे